शरद पवारांची चाचणी मात्र निगेटिव्ह

पुण्यात नुकत्याच झालेल्या सिरो सर्वेक्षणातून हे स्पष्ट झालं आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून पूणे महापालिकेनं सावित्रीबाई फूले पूणे विद्यापीठ आणि आयसर च्या सहकार्यानं केलेल्या सेरो सर्वेक्षणाचे प्रमुख निष्कर्ष आयसर चे प्रा शशिधरन यांनी काल वार्ताहर परिषदेत जाहीर केले पूण्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव एका बाजूला जास्त दिसत असतानाच मुंबई आणि दिल्लीच्या तूलनेत प्रतिपिंड तयार होण्याचं पृण्यातील प्रमाण देखील अधिकच असल्याचं या सर्वेक्षणातून उघड झालं

या पाहणीनुसार प्रामुख्यानं झोपडपट्टी आणि सामूहिक स्वछतागृहांचा वापर करणाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण अधिक प्रमाणात झाल्याचंही आढळून आलं त्यातूलनेत स्वतंत्र घरं आणि बंगल्यात राहणाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव कमी प्रमाणात झाल्याचंही दिसून आलं

मात्र शरद पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना संसर्ग झाला असून त्यांच्या उपस्थितीत कराड इथं झालेल्या बैठकीला पवार उपस्थित होते कराड दौऱ्याहून आल्यावर पवारांची आणि सोबतच्या कर्मचार्यां ची अँटिजन टेस्ट करण्यात आली

अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली

उत्सव काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच जिल्ह्यांत पोलिसांनी गणेश मंडळांसाठी आचारसंहिता तयार केली आहे ऐकुया याविषयी अधिक माहिती आमच्या पुण्यातल्या प्रतिनिधींकडून

गणेश मूर्तींच्या स्टॉल साठी पद पथावर परवानगी दिली जाणार नाही पण शाळांची मैदानं आणि मोकळ्या जागांवर विक्रीला परवानगी दिली जाईल श्रींचे आगमन आणि विसर्जन यासाठी यंदा मिरवणूकीची परवानगी नाही ज्या मंडळांची मंदिर आहेत त्या मंडळांनी मंदिरातच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी गणपतीची मूर्तीच्या उची बाबत मंडळाकरिता चार फूट आणि घरगुती गणपती करता दोन फूट अशी मर्यादा आहे गणपतीची आरती आणि पूजेकरिता पाच व्यक्तींनाच हजर राहता येणार आहे यावेळी सॅनिटायजर मास्क आणि सामाजिक अंतराचे नियम पाळणं अनिवार्य आहे

मांडवाच्या बाहेर हार फूल मिठाई याची दुकान थाटण्यास मनाई आहे महत्त्वाच्या मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असं सांगण्यात आलं आहे

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेतरुग्णवाहिका रिक्षा आणि अत्यावश्यक सेवेतील वाहन जाऊ शकतील इतकी मोकळी जागा ठेवावी मंडपात कमीतकमी पाच कार्यकर्ते किंवा सुरक्षा रक्षक असावा विसर्जनासाठी मंडळाच्या बाजूला कृत्रिम हौद तयार करून त्यामध्ये गणेश विसर्जन करावं विसर्जनाच्या ठिकाणी लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी जाणं टाळावं असं या आचारसंहितेत नमूद करण्यात आलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पूणे

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण त्याच्यासाठी राबणार्याख बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पण यंदा या मुक्या प्राण्याबद्दलची कृतज्ञताही मूकपणेच व्यक्त करावी लागणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांनी बैल पोळा सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच किंवा शेतात साजरा करावा असे बहुतांश जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांतनी दिले आहेत शहरी आणि ग्रामीण भागातही बैलांची एकत्रित मिरवणूक काढण्यास तसंच मंदिराच्या ठिकाणी मिरवणूक नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई होऊ शकते त्यामुळे यंदा शेतकर्यांतना आपल्या या मैतराचं आपल्या शिवारातच कोडकौतुक करून घरीच पुरणाचा घास भरवावा लागणार आहे विदर्भात खान्देशात बैलपोळ्याच्या दुसर्याव दिवशी तान्हापोळा साजरा होतो बालगोपाळ आपले खेळण्यातले बैल घेऊन घरोघरी जातात मिळणार्या लिमलेटच्या बोजार्यापवरही हे छोटे शेतकरी ख्श असतात

याच दिवशी नागपूरसह विदर्भातल्या काही गावात पावसासोबत आलेली रोगराई घेऊन जावी म्हणून इडा पिडा घेऊन जा गे मारबत म्हणत मारबती निघतात

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह माधवी कुलकर्णी पुणे चाकरमानी राज्य सरकारचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला असा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला

राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल त्यंबकेश्वरच्या प्जाऱ्यांनी कृष्णक्ज निवासस्थानी भेट घेतली कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळं बंद आहेत अद्यापही राज्य सरकारनं मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला नसल्यानं त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं रूग्णालय सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत कोविड उपचार केंद्राचं उद्वाटन काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आलं

घरगुती हिंसाचार टाळेबंदीच्या काळात घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या वाशिम जिल्ह्यात अशा हिंसाचारापासून संरक्षणाबाबत महिलांमध्ये समाज माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचा उपक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने हाती घेतला आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार